स्थानिक कारागिरांनी तयार केलेली उत्पादनं आपण वापरली तर अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुंबई महापालिका क्षेत्रात फटाके तसंच आतषबाजीवर बंदी

वाराणसीमधील विविध विकासकामांमुळे शेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलला होईल गंगाविकास हे सरकारचं कायमच प्राधान्य राहिलं आहे असं सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकास करत असताना व्होकल फॉर लोकल हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे असं स्पष्ट केलं

त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते आजच्या कार्यक्रमात दशाश्वमेध घाट आणि खिडकीया घाटाचा पुनर्विकास पोलीस दलासाठी नव्या छावण्यांची उभारणी यासह तिर पर्यटन स्थळांच्या विकासकामांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं

त्यामुळेच प्रथमच ध्रिन फळ भाजीपाला आणि तांदळाची निर्यात झाली जलमार्ग विकासही वेगानं असून यादृष्टीनं सुविधा निर्मिती होत असल्याचं मोदी म्हणाले स्थानिक कारागिरांनी तयार केलेली उत्पादनं आपण वापरली तर अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल या लोकांनी त्यासाठी गाळलेला घाम वापरलेली बुद्धिमत्ता यांचही चीज होईल असं सांगून मोदी यांनी जनतेला दिवाळीच्या शुमेच्छाही दिल्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे

सर्विटायजर हे ज्वालाग्रही असू शकते त्यामुळे दिवे लावताना सर्विटायजरचा वापर करू नये अशीही मार्गदर्शक सूचना केली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर खासगी परिसर व्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही हॉटेल क्लब जिमखाना संस्था व्यवसायिक परिसर विविध समूह तसंच त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत नियमभंग करणाऱयांवर महानगरपालिका आणि पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल

विदेशी कांद्याचा आकार आणि चव या तुलनेत स्थानिक कांदा अधिक सरस ठरला आहे त्यामुळे भाव वाढल्याचं सूत्रांनी सांगितलं पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत घिंता व्यक्त करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली अर्णब गोस्वामी यांच्या कूट्रंबियांना त्यांना भेट्र देण्याची तसंच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीनं काल मुंबईत चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अटक केली त्यांच्या घरात छापा मारला असता अंमली पदार्थ आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीनं मुंबईत पाच ठिकाणी धाडी टाकल्या यामध्ये मालाड अंघेरी लोखंडवाला खारघर आणि कोपरखैरणे या भागांचा समावेश आहे बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे यासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे

राज्यात अनेक भागात कापसावर बोंड आळीचा प्राद्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे या प्राद्भावानं कापूस उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी आयुक्तालयानं प्रत्येक जिल्ह्याला बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत

आज राज्याच्या विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन सुरु आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज आपापल्या घरी आक्रोश आंदोलन केलं एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असून दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाकडून वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही कामगारांत प्रचंड असंतोष वाढल्यानं आज प्रलंबित वेतन आणि त्रेर आर्थिक लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कूटुंबासह आक्रोश केला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं सुट्टी असणाऱ्यांनीही यात सहभाग घेतला दरम्यान आंदोलकांवर कारवाई करण्याचा श्रारा महामंडळानं दिल्यामुळे आंदोलक अधिकच संतापले आहेत धुळे जिल्ह्यातही एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या घरी कुटुंबासह उपाशी राहत आक्रोश आंदोलन केलं अनेक ठिकाणी हे आंदोलन सामूहिक पद्धतीनंही केलं गेलं

सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलनाचा शिराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे जालना शिंही एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोर सहकुटुंब आक्रोश आंदोलन केलं

महाराष्ट्रात औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी शिरीष बोराळकर पुणे पदवीधर मतदार संघासाठी संग्राम देशमुख नागपूर पदवीधर मतदार संघासाठी नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी तर अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी आखलेली रणनिती अधिक चाचण्या बाधित लोकांचा शोध घेणं आणि योग्य उपचारांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

जिल्ह्यातल्या करोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे

औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे

दिवाळीकाळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं फळविक्रेते पथ विक्रीते दुकानदार यांना कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक केलं आहे

बीड झिल्या एलआयसी ऑफिसच्या झिरतीला आज पहाटे शर्ष्झिकिटनं आग लागली असून यात कार्यालयातील कागदपत्रे तसंच यंत्रसामुग्री जळली आहेत अग्निशमन दलाच्या दोन बंबाच्या मदतीनं आग विझवण्याचं काम सुरु आहे एलआयसीचे वरिष्ठ आधिकारी बीड िंग पोहचले असून ग्राहकांचा डाटा सुरक्षित असल्याचं त्यांनी सागितलं हे कार्यालय दोन दिवस बंद राहील मात्र शहरात दहा ठिकाणी कश्चि काऊंटर सुरू असून तिथे पैशाचा भरणा करता येईल असंही त्यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातला डहाणु तलासरी तालुक्यांचा काही भाग आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरला असून गेल्या दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून ििं भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरूच असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याचा केंद्रबिंदू भूगर्मात पाच किलोमीटर खोलवर होता

जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरूध्द कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना बजावले आहेत त्या अनुषंगानं मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थजप्त केले या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथर्डी तालुक्यात धूमाकूळ घालणाऱ्या आणखी एका बिबट्याला शिरसाटवाडी शिल्या डोंगरपट्यात वन विभागानं जेरबंद केलं आहे या भागात गेले काही दिवस बिबट्याची दहशत असून आज एका बिबट्याचा मोहरी शि वावर आढळला आहे बिबट्याच्या भीतीमुळे गावकरी घराबाहेर पडायला घाबरत आहेत लॉकडाऊनमुळं काम नसल्यानं लोककलाकारांना जगणं कठीण झालं आहे म्हणूनच शासनानं आगामी काळात उत्सवांमध्ये लोककला सादर करण्याची परवानगी द्यावी ह्या मागणीसाठी लोककलाकारांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे गेल्या अनेक वर्षापासून लोककलाकार जनजागृती बरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत मात्र आता तिर पर्याय न उरल्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे अशी भावना लोककलाकारांनी व्यक्त केली राज्यात तापमानात बरीच घट झाली आहे विदर्भ मराठवाङ्यातला काही भाग नाशिक जळगावसह कोकणात तापमानाचा पारा घसरत आहे रात्रीच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सरासरी पाच ते सात अंश सेल्सिअसनं घट झाली आहे